काही दिवसांपासून कर्नाड आजारी होते पद्मभूषण पद्श्री साहित्य अकादमी ज्ञानपीठ ह्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाड यांच्या निधनामुळं भारतीय चित्रपट क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याचं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाड हे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्व आणि उत्कृष्ट अभिनयामुळं सदैव स्मरणात राहतील असं आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे नामवंत अभिनेते दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या निधनानं साहित्य कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आपण गमावल आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली साहित्य चित्रपट रंगभूमी तसंच वैचारिक क्षेत्रातही कर्नाड यांचा वावर होता एक महान रंगकर्मी म्हणून भारतीय नाट्यक्षेत्रातील त्यांचं योगदान सदैव स्मरणीय असेल माथेरानमध्ये जन्मलेल्या कर्नाड यांचा महाराष्ट्राशी अनोखा ऋणानुबंध होता मराठी चित्रपटसृष्टी रंगभूमी तसच साहित्य क्षेत्राशीही त्यांचा निकटचा संबंध होता जब्बार पटेल दिग्दर्शित उंबरठा चित्रपटातील त्यांची भूमिका रसिकांच्या सदैव स्मरणात राहिल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे नाना पाटेकर यांनी व्रतस्थ रंगकर्मी हरपल्याची भावना व्यक्त केली आहे मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

याबैठकी दरम्यान सरकारच्या धोरणांवर चर्चा होण्याची शक्यता आहे प्रशासनात सचिवांचा सक्रीय सहभाग याविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे

एअर इंडीयाला झालेल्या तोट्याप्रकरणी चौकशीसाठी त्यांना सक्त वसुली संचालनालयासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते या संदर्भातील त्यांचं निवेदन आर्थिक गैरव्यहार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदवलं जाणार आहे

तिलक राज सांझी राम दिपक खजुरीया सुरेंद्र वर्मा परवेश क्मार आनंद दत्ता अशी या आरोपींची नावं आहे द्पारी दोन वाजता दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे

ते काल पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते महामार्ग बनवण्यासाठी भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेतही गती आणण्यासाठी योजना तयार केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं

औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या पावसामुळं विविध भागांतील विद्युत प्रवठा काही काळ खंडित झाला होता

दरवर्षीच्या द्ष्काळावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी असंख्य शेतकरी या दिंडित सहभागी झाले आहेत ही दिंडी आज सांगली मिरज परिसरात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

हे वादळ राज्यात येण्याची शक्यता नसली तरी त्याच्या प्रभावाम्ळे किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढलेला असेल परिणामी कोकणासह मुंबईत पाऊस पडू शकतो असं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे

दुरुस्तीच्या कारणांमुळं मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गावरुन ही गाडी धावणार नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे